रिम्मर्व बैंक भारतीय रिझर्व बेंकेच्या वित्तीय धोरण समितीनं चालू आर्थिक वर्षातील तिसऱ्या द्वैमासिक पत आढाव्यात बैंकांना द्यावयाच्या आणि त्यांच्याकडून घ्यावयाच्या कर्जांच्या दरांमध्ये पाव टक्का वाढ केली आहे त्यानुसार रेपो दर साडेसहा टक्के तर रिवर्स रेपो दर सव्वा सहा टक्के झाला आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच या मार्गाचं भूमिपूजन होणार आहे अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नीतीन गडकरी यांनी दिली

या निवडणुकीची मतमोजणी उद्या होईल

महाराष्ट्रात यापैकी दोन केंद्रीय विद्यालय वाशीम आणि परभणी जिल्ह्यांत सुरू करण्यात येतील

या बैठकीत गोवर्धन गोवंश योजना विशेष दुघवाढ प्रकल्प कुक्कुट विकास गटाची स्थापना शेळीपालन आणि कुक्कुटपालनाच्या माध्यमातून महिला बचतगटांचे सबलीकरण अशा विविध योजनांवर चर्चा करण्यात आली

बीड शहरातील लाभार्थी के लक्ष्मीकांत वामनराव यांचं हे मनोगत नमस्कार माझे नाव के लक्ष्मीकांत वामनराव राहणार बीड

विशेष म्हणजे हे कर्ज सहकारी बैंकांनी दिलेले आहे या कर्जामुळे मला माझा व्यवसाय वाढवण्याकरिता ऐनबेळी मदत झाली

प्रधानमंत्री आवास योजना लोकांना स्वतःच्या हक्काची पक्की षर मिळावीत या उद्देशानं सुरू करण्यात आलेल्या प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ अनेकांना मिळाला पालघर जिल्ह्यातील एक लाभार्थी आशिष रावत यांनी या योजनेचा त्यांना कसा लाभ झाला याविषयी माहिती दिली ध्यनी मी भोईसरमध्ये राहतो मी भोईसरमध्येच फ्लॅट घेतला होम लोन केलं

पंतप्रधान आवास योजनेचे पैसे मला चार महिन्यात माझ्या अकाऊंटला आले आणि मला तो मॅसेजपण आला ही योजना एकदम चांगली आहे आणि आवास योजना झाल्यापासून कितीतरी लोकांचा फायदा झालेला आहे पी एम भार डी ए पुणे महानगर प्रदेशाचा अत्याधुनिक विकास आराखडा तयार करण्याच्या अनुषंगानं सिंगापूर शासनाच्या वतीनं सुरबाना जूरोंग संस्थेच्या सदस्यांनी पुणे महानगर क्षेत्राची नुकतीच पाहणी केली

कोल्हापूर मराठा आरक्षण प्रश्नी मुख्यमंत्र्यांनीच कोल्हापुरला चर्चेला यावं अशी भूमिका घेत मुंबईत आज होणाऱ्या चर्चेला न जाण्याचा निर्णय कोल्हापूरच्या मान्यवरांनी काल जाहीर केला लातूर दरम्यान लातूरचे संपर्क मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या लातूरमधल्या निवासस्थानासमोर काल मराठा क्रांती मोर्चांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं पुण्यतिथी देशाला स्वराज्याचं भान देणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथिनिमित्त काल राज्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं जयंती लोकशाहीर साहित्यरव अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यात विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना वभिवादन करण्यात आलं निधन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर सुवालाल बाफना यांचं काल ध्रुळ्यात वृध्दापकाळानं निघन झालं

त्यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार करण्यात आले

तर याआधी बंद केलेली पुणे दौंड पुणे डेमू आजपासून सुरू करण्यात येत आहे असं मध्य रेल्वेनं काल एका प्रसिद्धी पत्रकातं सांगितलं

रवीचंद्रन अश्विननं चार तर मोहम्मद शामीनं दोन गडी बाद केले यजमानांचे सहा गडी केवळ एकोणसत्तर धावांत तंबूत परतले नांदेड पाऊस नांदेड जिल्ह्याच्या देगलूर नायगांव या तालुक्यासह बन्य भागात काल मुसळघार पाऊस झाला या पावसामुळ खरीप पिकांना जीवदान मिळालं आहे